यामधे मुंबईहून परतलेले राज्य राखीव दलाचे चार पोलीस कर्मचारी शहरातल्या भाग्यनगर परिसरातील दोन कादराबाद भागातील तीन रुग्ण आहेत वाल्मिकनगर शंकरनगर समर्थनगर इथं तसंच अंबड शहरातील मदिना चौक परिसरात प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळला आहे भाग्यनगरमधल्या बाधितांमधील एकजण जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागात कार्यरत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मध्कर राठोड यांनी दिली आहे

सर्व नवे रुग्ण मालेगाव शहरातील आहेत

जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एकशे वीस आहे

तीन डॉक्टरांच्या समितीनं या संदर्भातील अहवाल वांद्रे पोलिसांना सादर केला आहे सुशांतसिंह राजपूत यानं काल मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याच्या पार्थीव देहावर आज मुंबईतील पवन हस स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते